देशातली कोरोनाबाधितांची संख्या तीन दिवसांतच नऊ लाखावरून दहा लाखावर गेली आहे

आतापर्यंतची एका दिवसातली ही सर्वाधिक संख्या आहेत

आजपर्यंत आढळलेल्या एक दिवसाच्या आकड्यांमधे हा उच्चांक आहे

कोरोना मुळे काल दोघांना आपले प्राण गमवावे लागले

जालना जिल्ह्यात काल दोन कोरोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या मुळे जिल्ह्यात मृतांचा आकडा बावन्न झाला आहे

काल कोरोना मुळे एकाचा मृत्यू झाला

ग्रामीण मध्ये एकाही मृत्यूची नोंद नाही

बापूसाहेब गाडे यांनी दिली

आजपर्यंतचा हा एकादिवसातला सर्वात जास्त आकडा आहे विशेष म्हणजे पंचवीस जणांच्या या अहवालात माजलगाव मधील बलात्कार घटनेतील पिडीतासह आरोपीचां समावेश आहे बीड शहरातले जवळपास साठ टक्के रुग्णालयं हे सील करण्यात आले असून आसपासचा परिसर हा प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहीर केलं आहे

त्याबाबत जागरूकता निर्माण झाली पाहिजे असं मत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरीत पत्रकार परिषदेत व्यक्त केलं ते म्हणाले करोनामुक्त झालेला एक रुगण त्याच्या प्लाझ्मापासून सूमारे तिप्पट लोकांचे प्राण वाचू शकतो प्लाझ्मा थेरपीचं प्रशिक्षण जिल्ह्यातल्या डॉक्टरांना देण्यात आलं आहे लवकरच प्लाझ्मा संकलनाला सुरुवात होईल असंही ते म्हणाले परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रार्द्भावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रुग्णांना घरीच विलगीकरणात राहण्यास जिल्हा प्रशासनातर्फे परवानगी दिली जाणार असून त्यासाठी उद्या घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं जाणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली

सामाजीक कार्यकर्ते वरवरा राव यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर मज्जातंतूचा आजार देखील बळावला असल्यानं उपचारासाठी तज्ञांना बोलावलं असल्याचं सेंट जॉर्ज रुग्णालय प्रशासनानं सांगितलं आहे

कोरोनाची बाधा झाल्यामुळे त्यांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं नंतर त्यांना सेंट जॉर्ज रुग्णालयात हलवण्यात आलं सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज ट्वीटरवर ही माहिती दिली गृहमंत्र्यांनी या संदर्भात काल गृह विभागासाठीचे अतिरिक्त मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्यासह धेतलेल्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत या वर्षअखेरपर्यंत पोलिस भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्णय घेतल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे पोलीस दलाच्या भर्तीत राष्ट्रीय छात्र सेनेच्या सी प्रमाणपत्र धारकांना सरळ भर्ती प्रक्रियेनं प्राधान्य द्यावं अशा सूचना केद्रीय गृह विभागानं सर्व राज्यांना केल्या आहेत त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी छात्रसेनेत सामील होतील आणि पोलीस दलाला शिस्तप्रिय आणि तंदुरुस्त युवक मिळतील असंही गृह विभागानं लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे केंद्रीय पोलीस दलात या प्रमाणपत्र धारकांना प्राधान्य देण्याचा निर्णय गृह विभागानं आधीच घेतला असल्याचं या पत्रात नमूद केलं आहे

या ईमारतीच्या ढिगाऱ्याखालून आज आणखी एक मृतदेह काढण्यात आला या सहा मजली जुन्या ईमारतीचा काही भाग काल कोसळला होता

मुंबईत आज सकाळपासून जोरदार पाऊस पडला सिधुद्र्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून पावसाची संततधार सुरु आहे अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यात काल रात्रीपासून अतिवृष्टी होत आहे त्यामुळे तिथली शेती पाण्याखाली असून शेतात पाणी साचलं आहे श्विल्या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे जालना जिल्ह्यातल्या विविध भागात मुसळधार पाऊस झाला असून नदी नाले द्थडी भरून वाहू लागले आहेत काही ठिकाणी पुराचं पाणी कपाशी मका सोयाबीन पिकांमध्ये घुसल्यानं पिकं आडवी झाली आहेत

भारतीय सैन्यदलात जवान म्हणून कार्यरत असलेले जालना जिल्ह्यातल्या जाफराबाद तालुक्यातल्या वुरुड बुद्रुक शिले सुपुत्र सतीश सुरेश पेहरे यांच्या पार्थिव देहावर आज त्यांच्या गावी शासकीय त्रमामात अत्यंसस्कार करण्यात आले

लडाख श्विं कर्तव्यावर असताना श्योक नदीवर मंगळवारी झालेल्या एका अपघातात त्यांना वीरमरण आलं होतं यावेळी ग्रामस्थांनी सतीश पेहरे अमर रहे अशा घोषणा देत पेहरे यांना अखेरची मानवंदना दिली भोकरदनचे आमदार संतोष दानवे जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश वानखेडे यावेळी उपस्थित होते अमेरिकेत मान्यवरांची सामाजिक संपर्क माध्यमं हक्की करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सायबर विभागानं सामाजिक संपर्क माध्यमांनी त्यांचा उपयोग करणाऱ्यांची गोपनियता आणि माहितीच्या सुरक्षेसंदर्भात उपाय योजना करायला सांगितलं आहे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत एखादी चुकीची अप्रमाणित माहिती अशा खात्यांवरून प्रसारित झाली तर त्याचा राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर विपरित परिणाम होऊ शकतो याची शक्यता लक्षात घेता हे उपाय योजण्यात आल्याची माहिती सायबर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे रुग्णालयात न जाता कोरोना चाचणी करण्यासाठी जालना जिल्हा प्रशासनानं एक नविन स्वयम् चाचणी मॉडेल विकसित केलं आहे या मॉडेलमुळे रुग्णालयात न जाता नागरिकांना कोरोना चाचणी करता येईल त्यामुळे रुग्णालयावरचा भार कमी व्हायला मदत होईल

ज्या नागरिकांना सर्दी खोकला सौम्य ताप अशी लक्षण आहेत त्यांची स्वयम् चाचणी या केंद्रांवर केली जात आहे समान शिक्षणक्रमासाठी दाखल झालेल्या एका जनहित याचिकेची सुनावणी करायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला

न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठानं ही धोरणात्मक बाब असून त्याबाबत न्यायालय आदेश देऊ शकत नाही अस स्पष्ट केलं ही बाब सरकारकडे न्यावी असंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे या जनहित याचिकेत एक देश एक बोर्ड बाबत दिशा निर्देश देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती

बँक कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार याकरता दिला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे या निधीचा धनादेश सोपवण्यात आला आहे राज्य सरकार गावा गावात प्रशासकाच्या माध्यमातून आपले राजकीय ठेकेदार आणि दलाल नेमत असून राष्ट्रवादीचे स्थानिक नेते हे प्रशासक नेमताना पैशाची मागणी करून जाहीर लिलावाची बोली लावत आहेत असा आरोप माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केला आहे ते सांगली धिं प्रसार माध्यमांशी बोलत होते मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासकांच्या अर्हतेविषयी माहिती द्यावी असंही ते म्हणाले भारतीय रेल्वेच्या कथित खासगीकरणाविरुद्ध धुळे रेल्वे स्थानकावर आज भारतीय कामगार संघटनेतर्फे निदर्शनं करण्यात आली यावेळी रेल्वे स्थानक व्यवस्थापकांना मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलं

नागरिकांना मुंबईत उतरवून घेऊन त्यांचं विलगीकरण करयाची जबाबदारी राज्य सरकार पार पाडत आहे